यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साधेपणानं स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला उपमहापौर सरस्वती शंडगे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने महापालिका आयुक्त विक्रमकुमार अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी या वेळी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमात कोरोना काळात अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टर परिचारिका आणि सफाई कामगारांचा महापौरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या हस्ते मुख्य इमारतीच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आले पूण्यातल्या लष्कराच्या दक्षिण विभागात ब्रिगेडियर कुलजीत सिंह यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं भारतीय नौदालाचं प्रशिक्षण केंद्र असलेल लोणावळ्याच्या आयएनएस शिवाजी इथं कमांडर रवनीश सेठ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं सेठ यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानाना आदरांजली वाहिली

अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली पुण्यातील कोरोना चाचणीचे प्रमाण चांगलं असलं तरी अँटीजेन टेस्ट फारशी विश्वासार्ह नसल्यानं पीसीआर टेस्ट वाढवण्याची गरज असल्याचं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे पत्रकार आणि नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या कोरोना उपचार केंद्रच उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पुण्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण लवकरच्या अवस्थेत सापडत असल्यानं त्यांच्यावर वेळीच उपचार होऊन ते बरे होण्याचं प्रमाणही अधिक आहे मात्र शहरातील एकंदर परिस्थिती लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा असणारे बेड वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

हे डबे आरोग्य विभागाला वापरायला देण्यासाठी रेल्वे विभाग तयार आहे पण आरोग्य विभगकडून तशी कोणतीही मागणी आली नसल्याने हे कक्ष तसेच पडून आहेत

यंदाचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार शाहीर नंदेश विठ्ठल उमप यांना कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या तसेच यंदाचा माता रमाई मातृशक्ती पुरस्कार अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई श्रीमती सावित्रीमाई साठे यांना प्र कुलगुरू डॉ

उमराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

कार्यक्रमाच प्रास्ताविक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ सुनील भंडगे यांनी केले

हवामान पुणे आणि परिसरात आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून उद्याही पुण्यात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पूणे वृत्तांत या बातमीपत्राच्या बदललेल्या वेळेबद्दल उद्यापासून पुणे वृत्तांत हे बातमीपत्र रात्री साडे आठ ऐवजी दररोज संध्याकाळी सहा वाजता विविध सेवेच्या प्णे केंद्रावरून प्रसारित केलं जाईल तेव्हा पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये तोपर्यंत तुम्ही शक्यतो घरी रहा निरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा